केरळ मदतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ राज्याला पाचशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे काल कोची इथं एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला तसंच पूरग्रस्त भागाची हवाई पाहणीही केली

तीन लाखांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत विविध राज्यं आणि स्वयंसेवी संस्थांकडून ही केरळकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे

दरम्यान केरळवर आलेलं संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी अशी मागणी कॉप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे

माधव गाडगीळ यांच्या समितीनं फार आधीच दिला होता या समितीचा अहवालच तेव्हा फेटाळण्यात आला होता केरळ सारखं संकट महाराष्ट्रासह पश्चिम घाट आणि किनारपट्टीवर कमी अधिक प्रमाणात कधीही ओढवू शकतं असं मत डॉ गाङगीळ यांनी काल आकाशवाणीचे प्रतिनिधी विनायक सोमणी यांना दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा व्यक्त केलं यंदा केळरमध्ये भरमसाठ पाऊस झालाय यात संशयच नाही परंतु गेल्या एका शतकाचा अनुभव पाहता हा कधीच पूर्वी झाला नव्हता असा पाऊस नाहीय पूर्वीही कधी कधी असे जोरदार पाऊस झाले होते परंतु यंदा असा हाहाकार उडालेला आहे ज्याप्रमाणात दरडी कोसळल्यात ज्याप्रमाणे पुराचं पाणी गावांच्यात घुसलय तसं पूर्वी झालं नव्हतं

उत्खनन सुरू असतं

महाराष्ट्राला म्हणजे दोन्हीही लोखंड मॅगेनिजच्या खाणी बॉक्साईडच्या खाणी आणि दगड खाणी या सगळ्यांच्यातून त्या निष्काळजीपणे केल्याने किंवा दुसरे डोंगरावरचे प्रकल्प जशा पवन चक्क्या त्याही निष्काळजीपणे केल्याने दरडी कोसळणं त्याचप्रमाणं नद्यांच्यात राडारोड येऊन तिथही अडचणी येऊन पाणी पसरून पुरांचे धोके वाढणं हे चालू आहेच

केरळची तहान भागवण्यासाठी काल पुण्याहून पाणी रवाना झालं त्याचा हा वृत्तांत

यासाठी पुण्याहून सात लाख लिटर पाणी रेल्वेने पाठवण्यात आला आहे

यासाठी घोरपडी रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी शुक्रवारी रात्रीपासून कार्यरत होते शिवाय यासाठी अग्निशमन दलाच्या टॅकरची मदत घेण्यात आली आहे काल रवाना झालेली ही गाडी आज संध्याकाळपर्यंत केरळच्या कयमकुलम रेल्वे स्थानकात पोहोचेल आकाशवाणी बातम्यांसाठी श्रध्दा वार्डे पुणे

खरंतर प्रथेप्रमाणे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीसुरू होते पण आजकाल सरकारी परवानगी मिळाली की लगेच मध्छिमार खोल समुद्रात निघतात यंदा मात्र खवळलेल्या समुद्रानं त्यांना किनार्याचवर परतायला भाग पाडलं

त्यामुळ कोळंबी लेप पापलेट बागडा आदी जातीची मुबलक मासे मच्छिमारांना मिळत होती मात्र त्यानंतर समुद्रातील वातावरण बदलले जोराचा वारा आणि महाकाय लाटामुळं मासेमारी नौकांना किनारा गाठावा लागला परिणामतः मिरकरवाडा हर्णे आणि मुरूड बंदरात होणारे लिलाव ठप्प झाल्यानं मच्छिमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत ऐन मौसमातच हातावर हात मारून बसण्याची वेळ आल्यानं मच्छिमार चिंताक्रांत झाले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी शोभना देशमुख अलिबाग रायगड कपिल सिब्बलः पक्ष आणि राज्य यांच्यातली सीमारेषा भाजपशासित राज्यांमध्ये पुसट झाली असून त्यामुळे रस्त्यावरच्या हिसाचारात वाढ झाली असं ज्येष्ठ कॉप्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे लोकशाहीतला संघर्ष या विषयावर झालेल्या एका चर्चासत्रात ते काल नागपूर इथं बोलत होते सक्षम नेतृत्वाचा अभाव अशी टीका झालेल्या यूपीए सरकारनं आर्थिक प्रगतीत अधिक चांगलं योगदान दिल्याचं सिब्बल म्हणाले निवडणूक आयोगः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत सदर करावयाच्या शपथपत्रात आता उमेदवारांना स्वतःच्या आणि त्याच्यावर अवलंबित असलेल्यांच्या उत्पन्नाचा स्रोत उत्पन्नाचे तसंच विविध करांचे तपशील तसंच यापूर्वी निवडणूक लढवली असल्यास त्याबद्दलची माहिती नमूद करणं बंधनकारक असणार आहे राज्य निवडणूक आयुक्त ज

सहारिया यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

त्यानंच दाभोळकरांवर गोळी झाडली होती असा सी बी आयचा संशय आहे त्याला आज पुणे न्यायालयासमोर हजर केलं जाईल अंदुरे औरंगाबादला राहत होता नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीनं दिलेल्या माहितीवरून सीबीआयनं अंदूरेला अटक केली आहे

सीबीआय आता त्याची कसून चौकशी करत असून या प्रकरणी जालन्यातूनही एकाला अटक केल्याची माहिती समोर येत आहे

त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला बीडीपी मोबदल्याचा प्रश्न निकाली निघाला असून महापालिकेच्या शिवसृष्टीचा मार्गही मोकळा झाला आहे

मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यानी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बाईटलाभार्थी जालना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातही अनेक नागरिकांना होत आहे जालना जिल्ह्यातल्या रामेश्वर जाधव यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ झाला तर अजरबी बाबू शेख या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत ऐकू या त्यांचे अनुभव मी रामेश्वर अंकुशराव जाधव

जालना

आमच्या गावातील शेतक यांनी सुध्दा पीक विमा भरला होता त्यांना सुध्दा लाभ झालेला आहे त्यामुळे मी सरकारचा आभारी आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चमूला शुभेच्छा दिल्या आहेत स्पर्धेच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडू आपलं नशीब अजमावणार असून बद्धमिंटनमध्ये किदंबी श्रीकांत कुस्तीत सुशीलकुमार आणि बजरंग पुनिया टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत रोहन बोपन्ना आणि नेमबाजीत मनू भाकेर आज मैदानात उतरणार आहेत क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान नॉटिंगहा इथं काल तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली इंग्लंडनं नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

हवामानः राज्याच्या सर्व भागांमध्ये मान्सून सध्या सक्रीय आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात पावसानं जोरदार हजेरी लावली या भागासह घाटमाथ्यावरच्या पावसानं पश्चिम महाराष्ट्रातही अनेक नद्यांना पूर आले गेल्या काही दिवसातल्या पावसानं राज्यातल्या आतापर्यंत तुलनेनं कोरड्या राहिलेल्या जिल्ह्यांनाही चिंब भिजवलं आहे बह्तांश जिल्ह्यांत पाऊस सरासरीच्या आसपास पोहोचला आहे पुणे आणि मुंबईत तर सरासरीपेक्षा जास्तच पाऊस झाला आहे बुलडाणा सांगली आणि नंदुरबार मध्ये मात्र पावसाचा अनुशेष अजूनही कायम आहे पण सध्याचं हवामान पाहता तिथला अनुशेषही लवकरच भरून निघेल आज आणि उद्या कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाक्साची शक्यता आहे कोकण घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात